त्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसह दिल्ली ईशान्य तसंच चेन्नईतल्या पायाभूत प्रकल्पांचा समावेश आहे

श्रीलंकेत संसदेचं तातडीचं अधिवेशन बोलवण्यासाठी दाबाव वाढत असतानाच अध्यक्ष मैत्रीपाल सीरीसेना यांनी काल प्रधानमंत्री म्हणून महिद्रा राजपक्षे आणि काही मंत्र्याना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

या मंत्र्यामध्ये पदच्युत प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वा खालच्या आघाडी असलेल्या चार खासदारांचा समावेश आहे

खलील अहमद आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी तीन बळी घेतले रोहीत शर्मा सामनावीर ठरला या एकदिवसीय मालिकेतला शेवटचा सामना येत्या गुरुवारी तिरुवअनंतपूरम इथं होणार आहे ज्येष्ठ संगीतकार गीतकार गायक यशवंत देव याचं काल मध्यरात्रीनंतर वार्धक्यानं निधन झालं

मराठी चित्रपटगीत नाटयपद अभंग गझल भावगीत लोकगीत अशा अनेक संगीत प्रकारात त्यांनी आपला ठसा उमटवला त्यांनी आकाशवाणीच्या संगीत विभागात काम केलं होतं यशवंत देव यांना लता मंगेशकर तसंच गदिमा पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता दादर ॐ अत्यसंस्कार होणार आहेत